अयोध्यातल्या प्रस्तावित राम मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

श्रीराम मंदिर हे भारतीयांच्या सामुहिक संकल्पशक्तीचं प्रतिक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखच्या जनतेला आता विकासाची आस विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारली असल्याचं केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

मुंबईसह ठाणे आणि कोकणात आज सलग द्सऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विसकळीत राम मंदिर भमिपजन श्रीराम मंदिर हे आपली राष्ट्रीय भावना श्रद्धा आस्था आणि सामूहिक संकल्पशक्तीचं प्रतिक म्हणून जगाला प्रेरणा देत राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला अयोध्येतल्या प्रस्तावित श्रीराम मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते ध्वनी श्री राम का मंदिर हमारी संस्कृती का आधुनिक प्रतिक बनेगा और मै जानबुज करके आधुनिक शब्द का प्रयोग कर रहा हुं हमारी शास्वत आस्था का प्रतिक बनेगा हमारी राष्ट्रीय भावना का प्रतिक बनेगा और यह मंदिर करोडो करोडो लोगों के सामुहिक संकल्प शक्ती का भी प्रतिक बनेगा यह मंदिर आनेवाली पिढीयों को आस्था श्रद्धा और संकल्प की प्रेरणा देता रहेगा इस मंदिर के बनने के बाद अयोध्या की सिर्फ भव्यता हि नही बढेगी इस क्षेत्र का पुरा अर्थतंत्र भी बदल जायेगा यहां हर क्षेत्र में नये अवसर बनेंगे हर क्षेत्र में अवसर बढेंगे सोचीये पुरी दुनिया से लोग यहां आयेंगे पुरी दुनिया प्रभू राम और माता जानकी का दर्शन करने आयेंगे कितना कुछ बदल जायेगा यहां साथियो

अनेक पिढ्यांनी अखंड अविरत केलेल्या प्रयत्नांचं हे प्रतिक आहे असं मोदी यावेळी म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचं पालन करत हा सोहळा आयोजीत करून भारतानं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवन मूल्यांचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं आहे असं त्यांनी सांगितलं ध्वनी आज का यह ऐतिहासिक पल युगोयुगो तक दिगदिगंत तक भारत की कीर्ती पताका लहराते रहेंगे करोडो रामभक्तो के संकल्प की सत्यता का प्रमाण है आज का यह दिन सत्य अहिंसा आस्था और बलिदान को न्यायप्रिय भारत की एक अनुपम भेट है कोरोना से बनी स्थितियो के कारण भूमिपूजन का यह कार्यक्रम अनेक मर्यादाओके बीच हो रहा है श्री राम के काम में मर्यादा का जैसा उदाहरण प्रस्तुत किया जाना चाहिये देश ने वैसा हि उदाहरण प्रस्तुत किया है आज संपूर्ण देश रोमांचित आहे प्रत्येकजण भावूक आहे देशातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या सहकार्यातून राम मंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे हे सांगताना मोदी यांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमध्ये मावळ्यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाचं उदाहरण दिलं ध्वनी जिस तरह गिलहरी से लेकर वानर और केवट से लेकर वनवासी बन्धुओ को भगवान राम के विजय का माध्यम बनने का सौभाग्य मिला जिस तरह छोटे छोटे ग्वालो ने भगवान श्री कृष्ण द्वारा गोवर्धन पर्वत उठाने में बडी भूमिका निभाई जिस तरह मावळे छत्रपती वीर शिवाजी के स्वराज स्थापना के निमित्त बने जिस तरह गरीब पिछडे विदेशी आक्रांताओंके साथ लडाई में महाराजा सुहेल देव के संभल बने जिस तरह दालीतो पिछडो आदिवासियो समाज के हर वर्ग ने आझादी की लडाई में गांधीजी को सहयोग दिया उसी तरह आज देशभर के लोगों के सहयोग से राम मंदिर निर्माण का यह पुण्य कार्य प्रारम्भ हुआ है उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यावेळी उपस्थित होते पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं

अनेकांचे प्रयत्न आणि बलिदानानंतर आज हा संकल्पपूर्तीचा आनंद मिळतो आहे भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची गरज होती त्याचं सगुण साकार अधिष्ठान आज झालं या कामाला आपल्या जीवनाचं ध्येय मानणाऱ्या अनेकांचं आज स्मरण होत आहे असं प्रतिपादन भागवत यांनी केलं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महंत नृत्यगोपालदास महाराज यांनीही आपले विचार व्यक्त केले अयोध्याप्रश्नी शांततापूर्ण पद्धतीनं मार्ग काढता येऊ शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं अशी भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली तत्पूर्वी पंतप्रधानांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम हनुमान गढी इथं जाऊन श्री हनुमानाचं आणि त्यानंतर रामलल्ला विराजमान यांचं दर्शन घेतलं यावेळी शंखनाद आणि अखंड मंत्रपठण सुरु होतं मंदिर परिसरात त्यांनी पारिजातकाचं रोप लावल त्यानंतर मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचं विधिवत भूमिपूजन झालं

सतत दहशतवादाचं सावट असलेल्या या भागातल्या जनतेला आता विकासाची आस लागली आहे सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे याबाबत एक वृत्तांत ध्वनी भारताचं नंदनवन असं बिरूद मिरवणाऱ्या जम्मू आणि काश्मीरवर गेली अनेक वर्ष दहशतवादाची गडद छाया होती

दहशतवादी गटात नव्याने भरती होण्याऱ्या युवकांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये गेल्या एका वर्षात सर्व प्रकारच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्यानं जनतेमधून समाधान व्यक्त केलं जात आहे

वीज विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्याने सुधारित सेवा उत्तम ग्राहक प्रतिसाद आणि महसूल यंत्रणा यावर लक्ष केंद्रित करणं शक्य झालं आहे जम्मू काश्मीरला शंभर टक्के घरगुती विद्युतीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे भौगोलिक अशा विषम परिस्थितीला तोंड देत निश्वित वेळेपूर्वीच हे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आलं आहे दोन्ही प्रदेशातील भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी प्रशासनाने लाचलुचपत प्रतिबधक मंडळाची स्थापना केली आहे त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अचूक आणि पारदर्शक पद्धतीने मिळत आहेत तर या भागातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त विविध मागासवर्गीय लोकांमधील सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी जम्मू कश्मीर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आयोगाची देखील स्थापना करण्यात आली आहे केंद्रशासित प्रदेशातील ग्रामीण भागात विकासकामं उभी करण्यासाठी नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी मतदारसंघ विकास निधीच्या धर्तीवर प्रभाग विकास निधी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट फंड तयार करण्यास मान्यता दिली आहे लडाख आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या हितासाठी सरकार उल्लेखनीय विकासात्मक कामे आणि उपक्रम राबवत आहे यामुळे या प्रदेशातील नागरिकांना विकासाची फळे चाखायला मिळत असून भावी पिढ्यांनाही त्याचा निश्वितच फायदा होईल यात शंका नाही आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीनगरहून सुनील कौल आणि दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह प्रशांत जाधव पुणे सुशात सिंग अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याबाबत केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली

तत्पूर्वी बिहार सरकारची ही शिफारस स्वीकारली असल्याचं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पटना इथं गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास मुंबईत वर्ग करावा यासाठी रिया चर्कवर्ती हीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली सुशांत याच्या आत्महत्येविषयीचं सत्य समोर यायला हवं असं मत न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या पीठानं यावेळी नोंदवलं

निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजीराव पाटिल निलंगेकर यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त केलं आहे बिहार पर बिहारमध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे मधेपुरा आणि सहरसा हे दोन जिल्हे पूरग्रस्त घोषित झाले आहेत

दरभंगा मुझ्झफरपूर सीतामढी गोपालगंज पूर्व चम्पारण आणि सारण या जिल्ह्यांतील पूरपरिस्थिती अतिशय बिकट झाली आहे

मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन विसकळीत झालं आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे

हिंदमाता सायन चेंबूर स्थानक मिलन अंधेरी आणि दहिसर भुयारी मार्ग याठिकाणी पाणी साठलं होतं मुंबई शहरात आपत्कालीन परिस्थितीत निवारा उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सोय करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये असा सल्ला प्रशासनाने दिला आहे अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकही सज्ज ठेवण्यात आली आहेत